रूग्णांची संख्या वाढत असल्यानं कोरोना संपल्याच्या मानसिकतेतून बाहेर येण्याची गरज

कोरोना आकडेवारी राज्यात सलग चौथ्या दिवशी नव्या कोरोना बाधितांची संख्या तीन हजारच्या पुढं राहिली आहे वीस जानेवारीपासून बहुतांश रोजच नविन कोरोना बाधित आढळण्याचं प्रमाण तीन हजारच्या खाली होतं मात्र चार दिवसांपासून ही संख्या तीन हजारच्या पुढंच आहे

गडचिरोली आणि गोंदियामध्ये रुग्णांचं प्रमाण कमी असून या जिल्ह्यांमध्ये एकेका रुग्णाचीच नोद झाली आहे

मुंबई रायगड पुणे सातारा सांगली सिंधुदुर्ग रत्नागिरी उस्मानाबाद बीड नांदेड भंडारा हे जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये काल एकाही मृत्यूची नोंद झाली नाही राज्यातला मृत्यूदर अडीच टक्के एवढा आहे आत्तापर्यंत झालेल्या मृत्यूंमध्ये मुंबई जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यू झाले असून सर्वात कमी मृत्यू गडचिरोली जिल्ह्यात झाले आहेत कोरोना लसीकरण देशातील आरोग्य सेवकांना कालपासून कोरोना प्रतिबंधक लशीची दुसरी मात्रा देण्यास सुरुवात झाली

शुक्रवारी सर्वांत जास्त लसीकरण पुणे आणि मुंबईत झालं

चंद्रपूर जिल्हाधिकारी लस चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने काल जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या लसीकरण केंद्रात कोव्हिशिल्ड लस टोचून घेतली कोविशिल्ड लस पुर्णत सुरक्षीत आहे लसीमुळे जिल्ह्यात आतापर्यत कुणालाही गंभीर रिअॅक्शन झाल्याचं आढळून आलेलं नाही त्यामुळ नोंदणी केलेल्या सर्व फ्रंटलाईन वर्करनीदेखील कोणत्याही अफवांना बळी न पडता लस घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना रूग्णांचं प्रमाण सध्या कमी असलं तरी गेल्या काही दिवसांपासून अमरावती अकोला नागपूर भंडारा या शहरात रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यामुळे कोरोना पूर्णपणे संपला या मानसिकतेतून सर्वांनी बाहेर येण्याची गरज असून सतत मास्क परिधान करणं वारंवार हात धुणं आणि सुरक्षित अंतर राखणं या त्रिसूत्रीचा वापर केला तरच कोरोनापासून आपण सुरक्षित राहू शकू असंहीत्यांनी नमूद केलं त्यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनीही कोविशिल्ड लस टोचून घेतली

ही संख्या का वाढली याचा अभ्यास करण्याचे आदेश आरोग्य यंत्रणेला देण्यात आले आहेत नागरिकांकडून आरोग्य नियमांचं पालनच होत नसल्याचं सकृतदर्शनी दिसतं आहे असं मत अन्न आणि नागरी पुरवठा तसंच नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं नाशिक जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा त्यांनी काल घेतला त्यानंतर झालेल्या पत्रकार परीषदेत ते बोलत होते

त्यामुळे या तफावतीसंदर्भातदेखील अभ्यास करण्याचे आदेश जिल्हा शल्य चिकीत्सक जिल्हा आरोग्याधिकारी आणि अन्य संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचं भूजबळ म्हणाले

लसीबाबत गैरसमज दूर करण्यासाठी जिल्हाच्या सर्व प्रमुख अधिकाऱ्यांनी लस घेतल्या आहेत

कोरोनाबाधितांवरच्या उपचारांना गती मिळावी आणि गृह विलगीकरणातील रुग्णांबाबतच्या प्रक्रियेत सुसूत्रता असावी म्हणून विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात स्वतंत्र बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आला आहे त्याची पाहणी जिल्हाधिका यांनी केली चिपळूण रोजगार मेळावा टाळेबंदीनंतर उद्भवलेल्या बेरोजगारीच्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींनी शक्य ते सगळे प्रयत्न करावेत असं आवाहन राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी केलं ते काल चिपळूण तालुक्यातल्या रामपूर इथं आयोजित नोकरी महोत्सवाचं उद्घाटन करताना बोलत होते आमदार भास्कर जाधव आणि पुण्यातील यशस्वी संस्था यांच्या वतीनं हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता याबरोबरच कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपलं कोरोनाविरुद्धचा लढा यापुढेही यशस्वीपणे आपल्याला सुरु ठेवायचा आहे म्हणूनच स्वच्छता पाळा मास्क परिधान करा सुरक्षित अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यासाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार